तसंच मंत्रिमंडळाच्या शपथविधीसाठी दिवस अणि वेळ निश्वित करायला सांगितलं आहे भाजपा संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर मोदी यांनी काल राष्ट्रपतींना भेटून आपल्या समर्थकांच्या सहीचं पत्र सादर करुन सरकार स्थापनेचा दावा केला राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे नेते आणि देशाचे प्रधानमंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल उपराष्ट्रपती एम व्यंकैय्या नायडु यांनी नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे मोदी यांनी आज नायडु यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये विकासाला चालना देण्याच्या आणि संसदीय व्यवस्थांच्या सक्षमीकरणाशी संबंधित विविध मुद्यांवर चर्चा झाली

ओदिशात नवीन पटनायक पाचव्यांदा मुख्यमंत्री बनण्याच्या तयारीत आहेत

सिक्किम मधे सिक्किम क्रांतीकारी मोर्चाचे अध्यक्ष प्रेमासिंग गोलाय यांनी मुख्यमंत्री पदावर दावा सांगितलं आहे अरुणाचल प्रदेशमधे पुन्हा एकदा भाजपाच्या पारडयात मतदारांनी माप टाकलं आहे अंधश्रद्वा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात वकील संजीव पुनाळेकर आणि सनातनचा साधक विक्रम भावे या दोघांना आज पूण्यात न्यायालयासमोर हजर करण्यात आलं

केंद्रीय अन्वेषण संस्थेनं काल दोघांना मुंबईतून अटक केली पुनाळेकर हा दाभोळकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्यांपैकी एका आरोपीचा परिचित असल्याचं प्राथमिक तपासात दिसून आलं असून या हत्याकांडातल्या काही आरोपींची पुनाळेकरनं न्यायालयात बाजू मांडली आहे पावसाळी हंगाम सुरू होत असल्यानं मांडवा ते गेट वे ऑफ डिया दरम्यानची जलवाहतूक रविवारपासून बंद करण्यात येत आहे पावसाळा संपल्यानंतर सप्टेंबरमध्ये ही बोट वाहतूक पुन्हा सुरू होईल बुलडाणा जिल्ह्यातला सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या जिगाव प्रकल्पाचं काम बंद पाडण्यात आलं आहे गावातल्या पाणी प्रश्नासह त्तिर मागण्या जोपर्यंत पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत प्रकल्पाचं काम सुरू होऊ देणार नसल्याचा त्तिरा प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे अनेकदा निवेदन देऊनही प्रशासन ग्रामस्थांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्यानं हे आंदोलन करण्यात आलं आहे सोलापूर जिल्ह्यातल्या चिंचपूर कोल्हापूर पाटबंधाऱ्याच्या खालील भागातील पिण्याच्या पाण्यासाठी हिळ्ळी कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यापर्यंत पाणी पोहोचण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत बोलत होते आळगी आणि बरुर ही दोन बंधारे पूर्ण क्षमतेनं पाणीसाठा केल्याशिवाय खानापूर आणि हिळ्ळी या दोन बंधाऱ्यापर्यंत पाणी पोहचू शकत नाही त्यासाठी योग्य ते नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या

बुलडाणा चिखली जालना महामार्गावर अंढेऱ्या नजीक रोहडा फाट्याजवळ ट्रक आणि खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातामध्ये चार जण जखमी झाले आहेत हा अपघात सकाळी आठच्या सुमारास घडला दरम्यान जखमींवर बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत बॅडमिंटन आशिया कौन्सिल अर्थात आशियाई बॅडमिंटन परिषदेच्या उपाध्यक्षपदी भारतीय बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष हिमंता बिस्व सर्मा यांची निवड झाली आहे

हिमंता हे आसामचे आरोग्य आणि शिक्षण मंत्री आहेत हिमंता यांच्या निवडीमुळे आशियाई बॅडमिंटन परिषदेकडून भारतात बॅडमिंटनच्या विकासासाठी मोठं पाठबळ मिळेल अशी खात्री भारतीय बॅडमिंटन संघटनेचे सरचिटणीस अजय सिंघानिया यांनी व्यक्त केली आहे